अमरावती विमानतळासाठी साडेसहा कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर

नागनदीच्या प्रदुषण निर्मुलन प्रकल्पासाठी निधी मंजुर

आणि नागपूरला वैभवशाली इतिहास असल्याचा सार्थ अभिमान माहपौर दयाशंकर तिवारी

विमानतळ अमरावती येथील विमानतळाचे काम वेगाने होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड

जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण ठरणाऱ्या अमरावती विमानतळाच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे आता विमानतळाचे काम गतीने पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोदयोग पार्क आणि त्यान्षंगाने औदयोगिक विकासाच्या मोठ्या शक्यता पाहता विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे येथील उद्योगवाढीसाठीही पालकमंत्र्यांकडून पाठप्रावा आणि प्रयत्न होत आहेत मेक इन महाराष्ट्रअंतर्गत नवे उदयोगही अमरावतीत उभारले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर विमानतळाची आवश्यकता आहे निधी उपलब्ध झाल्याने अमरावती विमानतळाचे काम लवकरच गती घेईल अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे होत आहे विमानतळाचा अमरावती शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आणि येथील व्यापार व्यवसाय उदयोगवाढीच्या दृष्टीने लाभ होणार आहे शासनाकडून प्राधिकरणाला निधी प्राप्त झाल्याने आता धावपट्टी संरक्षण भिंत आदी कामांना गती मिळेल असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपशाम यांनी सांगितले विधानसभा शिंदे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषदेमध्ये मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आठ दिवसाच्या आत पूर्ण करुन चौकशीत आढळणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करु असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले सदस्य डॉ संदीप धूर्वे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील महागांव ते फुलसांगवी रस्त्याचे काम या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार असून रस्त्याचे काम ग्णवतेन्सार होण्याकरिता संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत दिली वीज तोडणीला स्थगिती राज्यात वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली कामकाज सुरु होताच विरोधकांनी वीज बिलाचा मुददा उपस्थित करुन गदारोळ केला त्यावेळी पवार बोलत होते प्रश्नोतराचा तास रद्द करुन वीज प्रश्नी चर्चेची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली वीज तोडण्याचा सरकारचा आदेश मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली मात्र सभागृहात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा असून वीज बिलासंदर्भात एक दिवस ठरवून चर्चा करुन निर्णय घेऊ असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुददयावर चर्चा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे वीज जोडणी तोडणं थांबण्यात येईल असं ते म्हणाले वीज तोडणी तत्काळ थांबवण्याचे आदेश दिल्याबददल फडणवीस यांनी उपम्ख्यमंत्र्यांचे आभार मानले

यामागे चीनचा सायबर हल्ला कारणीभूत असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख आणि उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पण या घटनेमागचे कारण वीज वाहीनी खंडीत होणे हेच होते असा आरोप भाजपचे महामंत्री आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकळे यांनी केला या यंत्रणेला सायबर एटक होव्च शकत नाही जर चीनचा संबंध असता तर राज्याने केद्राकडे हा विषय न्यायचा असता पण परस्पर एका वृतपत्राच्या आधारे अहवालावर विसंबून राज्यातल्या दोन्ही मंत्र्यानी कोणतीही शहानिशा न करता राज्याच्या जनतेला खोटे सांगितले असल्याचं बावणकृळे म्हणाले ते आज नागप्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते ट्रीस्ट गाईड पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार ट्रीस्ट गाईड तयार करण्याची योजना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयानं आखली आहे या योजने अंतर्गत राज्यातल्या तरुणांना मोफत ऑनलाईन पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण दिलं जाईल

तसंच पर्यटनस्थळी ट्रीस्ट गाईड म्हणून काम करण्याची संधी मिळेल अशी माहिती पर्यटन संचालक डॉ धनंजय सावळकर यांनी दिली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रवारी मार्च ऐवजी एप्रिल मे या कालावधीत होणार आहेत मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे

परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविदयालयात देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम राहील शाळा तसेच महाविदयालयांना दिलेल्या छापील वेळापत्रकावरुन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी सोशल मीडिया व्हॉट्स एप अन्य यंत्रणा किंवा तत्सम माध्यमातून छपाई केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राहय धरू नये

आमचा खेळणीचा उदयोग बृटीबोरी एम आय डी सी

विजय टाईज् कंपनीने टायफेयर एक्झीबिशनमध्ये भाग घेतला होता विजय टाइज्ची खेळणी आपल्या नागपूरमध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे

नाग नदी नागपूर शहरातून वाहणारी नदी नाग नदी जिने या शहराला आपले नाव दिले आहे ती आता सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे अत्यंत प्रदूषित झाली आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या कार्यालयात जागतिक बँकेच्या अधिकाऱ्याची डीजी एनएमसीजी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेतली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मंजूर केलेला हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय एनआरसीडी राबवेल सदर प्रकल्प प्रक्रिया न झालेले सांडपाणी घनकचरा वाहणारे नाले आणि नाग नदी तसंच त्याच्या उपनदयांमध्ये वाहणाऱ्या अन्य अशुदधतेच्या संदर्भातील प्रदर्षणाची पातळी कमी करेल अपघात ब्लडाणा जिल्ह्यात चिखली देऊळगाव रस्त्यावर काल संध्याकाळी झालेल्या एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला चिखलीतल्या अंचरवाडी फाट्याजवळ एका दुचाकीला टिप्परनं धडक दिल्यानं हा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरच्या एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला या रस्त्यावर टिप्पर अनियंत्रित वेगानं धावत असल्यानं अनेक अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

संपूर्ण जिल्ह्यात भाजपा वाढवण्यात त्यांचे योगदान होते

काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव स्थिर होते

इथेनॉल निर्मिती महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करावी आणि याकामी मराठा चेम्बरनं पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते बोलत होते

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तपासून ते निकामी केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला

नागपूर शहर आता सर्वच बाबतीत पूढे जात असून जगाच्या नकाशावर झळक् लागले आहे नागपूर शहराच्या विकासाच्या मार्गात नागपूर महानगरपालिकेची महत्वाची भूमिका आहे या महानगरपालिकेने राज्याचे आणि देशाला मार्गदर्शक ठरतील असे नेतृत्व दिले आहे अशा आपल्या नागपूर शहराचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार महापौर दयाशंकर तिवारी यांनी काढले

प्रांरभी मनपा म्ख्यालयातील हिरवळीवर शहराचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या प्तळ्याला पृष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले तसेच डॉ पंजाबराव देशम्ख सभागृहात ही त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले यावेळी उपमहापौर मनीषा धावडे प्रामुख्याने उपस्थित होत्या